तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्याशी त्यांनी काल दूरध्वनीवर चर्चा केली पुलवामा हल्ल्याविषयी एर्दोगान यांनी शोक व्यक्त केला प्रधानमंत्र्यांनी अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली जनुकीयदृष्ट्या सुधारित बीटी कापसाच्या पाकिटाच्या किमतीत दहा रुपयांनी कपात करण्यात आली असून एप्रिलपासून या कापसाच्या बियाणाचं चारशे पन्नास ग्रॅम वजनाचं पाकीट सातशे तीस रुपयांना उपलब्ध होईल या बियाणाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या रॉयल्टीच्या रकमेतही सुमारे पन्नास टक्क्यांची घट करण्यात आली आहे या निर्णयामुळे ऐशी लाख कापूस उत्पादक शेतकरी आणि भारतीय बीज उत्पादक कंपन्यांना लाभ होणार आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं पिनाक या अग्निबाण मार्गदर्शन प्रणालीची काल यशस्वी चाचणी केली काल राजस्थानात पोखरण इथं झालेल्या या चाचणीत अग्निबाणानं लक्ष्याचा अचूक वेध घेतला या यंत्रणेमुळे संरक्षण दलाच्या तोफखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

निवडणूक ही संवैधानिक बांधिलकी असून याबाबत असे विवाद उत्पन्न करणं योग्य नसल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे कॅलिफोर्निया इथं सुरु असलेल्या वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या काल झालेल्या सामन्यात भारताचा रोहन बोप्पण्णा आणि कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीचा पराभव झाला तर पुरुष एकेरीतला भारताचा एकमेव खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनलाही पुढची फेरी गाठण्यात अपयश आलं